चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आज दुपारी चेन्नई इथं पोचतील तामिळनाडूत मामलापुरम इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह उद्या होणाऱ्या दुसऱ्या अनौपचारिक शिखर बैठकीसाठी ते येत आहेत प्राचीन संस्कृती आणि चीनसह व्यापारसंबंध तसंच भारताची विविधता अधोरेखित व्हावी यासाठी दिल्ली व्यतिरिक्त अन्य स्थळाची अर्थात ममलापुरमची बैठकीसाठी निवड केली आहे ही बैठक दोन दिवस चालणार असून त्यासाठी तिथं चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे चिनी पाहुण्यांच्या स्वागतासाठी विमानतळही पारंपरिक म्हणजे केळीची पानं फुलांचे हार आणि फळांनी सुशोभित केला आहे

यावर मिर नूर मोहम्मद आणि शोएब लोन यांचा यात समावेश आहे यावर मीर रफियाबाद विधानसभा मतदारसंघातले पीडीपीचे आमदार आहेत तर उत्तर कश्मीरमधून काँप्रेसच्या तिकीटावरुन निवडणूक लढवलेले लोन हे पराभूत नेते आहेत पराभवानंतर त्यांनी पक्षाच्या जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता नूर मोहम्मद हे श्रीनगर शहराच्या बाटमालू या अशांत क्षेत्रात पक्षकार्य करणारे नॅशनल कॉन्फरन्सचे कार्यकर्ते आहेत गेल्या सप्टेंबरमधे इमरान अन्सारी आणि सय्यद आखून यांची प्रकृतीच्या कारणांनी मुक्तता करण्यात आली आहे जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर महसूल वाढवण्यासाठी उपाय सुचवण्याकरता सरकारनं अधिका यांची एक समिती गठित केली आहे त्यात काही राज्यांचे जीएसटी आयुक्त आणि केंद्र सरकारच्या अधिका यांचा समावेश आहे महसुलातली घट रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना तसंच कर संकलन वाढवण्यासाठी कोणती पावलं उचलता येतील याबाबत सूचना करण्याचे निर्देश या समितीला दिले आहेत समितीच्या सदस्यांमधे महाराष्ट्राच्या वस्तू आणि सेवा कर आयुक्तांचा समावेश आहे गेल्या महिन्यात जीएसटी संकलनात झालेली घट लक्षात घेऊन ही समिती नेमली आहे टॉमॅटोचे वाढते दर लक्षात घेऊन सरकारनं काल उपलब्ध साठ्याचा आढावा घेतला ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत कृषी मंत्रालयाच्या प्रतिनिधींनी सांगितलं की महाराष्ट्र आणि कर्नाटकात लांबलेल्या पावसामुळे टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे तुटवडा असलेल्या ठिकाणी पुरवठा करण्याविषयी सूचना टोमॅटो उत्पादक राज्यांना दिले असल्याचंही या प्रतिनिधींनी सांगितलं पंजाब बँक घोटाळ्यात मेहुल चोक्सीला मुख्य आरोपी घोषित करावं अशी विनंती सीबीआयनं मुंबई उच्च न्यायालयाला केली आहे न्यायमूर्ती व्हि

बडें यांच्यापुढं सुरु असलेल्या खटल्यात सीबीआयनं आपल्या अर्जात म्हटलं आहे कि प्रथम माहिती अहवाल दाखल होण्यापूर्वीच चोक्सी भारताबाहेर पळून गेला होता अजामीनपात्र वॉरंट टाळण्यासाठीच चोक्सी पळून गेला होता असं सीबीआयनं त्यांच्या अर्जात म्हटलं आहे मेहुल चोक्सीनं अँटिग्वाचं नागरिकत्व स्वीकारलं आहे कश्मीर खो यात पर्यटकांच्या फिरण्यावर निर्बंध आणणारी सूचना जम्मू कश्मीर प्रशासनानं काल मागं घेतली त्यामुळे कश्मीरी विभागात पर्यटकांना आता फिरता येईल

दरवर्षी कश्मीर खो यात मोठ्या संख्येनं पर्यटक येतात हे लक्षात घेऊन या आठवड्याच्या सुरुवातीला राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ही सूचना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता काश्मीरात दहावी बारावी आणि महाविद्यालयाच्या परिक्षा आता या महिन्याच्या शेवटच्या आठवङ्यात होणार आहेत

बँकॉक इथं पुढच्या महिन्यात चार तारखेला होणाऱ्या तिसऱ्या शिखर बैठकीपूर्वी ही अखेरची सत्र बैठक आहे शिखर परिषदेला प्रधानमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे पहिलं राष्ट्रीय हिंदी विज्ञान लेखक संमेलन आज लखनौमधे सुरु होणार आहे देशभरातले सुमारे एक हजाराहून अधिक लेखक यात सहभागी होणं अपेक्षित आहे हिंदी तसंच प्रादेशिक भाषांमधल्या विज्ञान लेखकांना एकत्र आणणं तसंच हिंदी विज्ञान लेखनाला प्रोत्साहन देणं हा यामागचा उद्देश आहे

महिला क्रिकेटमधे भारत आणि दक्षिण आफ्रीका एकदिवसीय मालिकेतला दुसरा सामना आज बडोद्यात होणार आहे

आजचा सामना जिंकून निर्णायक आघाडी मिळवण्याचा भारताचा प्रयत्न राहील

रशियात उलान उदे इथं सुरु असलेल्या जागतिक महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या एम सी मेरीकोम मंजुरानी जमुना बोरो आणि लवलिना बोर्गेन यांनी उपात्य फेरीत धडक मारली आहे

क्रीडा क्षेत्रात अधिराज्य गाजवलं तर भारताला महासत्ता होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही असं प्रतिपादन केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात केलं राष्ट्रीय क्रीडा महासंघानं आपली गुणवत्ता उच्च दर्जाची ठेवायला हवी अशी विनंती त्यांनी भारतीय ऑलम्पिक संघाला केली

क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी खासगी आणि औद्योगिक क्षेत्रांनी पुढं यावं असं आवाहनही त्यांनी केलं

जम्मू कश्मीरच्या पाकव्याप्त भागातल्या विस्थापितांच्या एका शिष्टमंडळानं प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांची भेट घेतली

बैठकीदरम्यान डॉक्टर सिंग म्हणाले की प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हा आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय होता जम्मू कश्मीरचे विविध प्रश्न सोडवण्याच्या प्रामाणिक प्रयत्नांना खिळ घालणा या विघातक आणि असंतुष्ट शक्तींपासून जनतेनं सावध रहावं अफवांवर विश्वास ठेवू नये असं ते म्हणाले केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी काल विविध राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसह सुरक्षित मातृत्व आश्वासन अर्थात सुमन योजनेचा प्रारंभ केला

या योजनेअंतर्गत मोफत आणि दर्जेदार उपचार मिळणार आहेत प्रत्येक महिलेला आणि नवजात बालकाला सेवा नकारली तर ते खपवून घेतलं जाणार नाही जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा द्यायला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं डॉ हर्षवर्धन यांनी सांगितलं देशात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून वैद्यकीय शिक्षणात सुधारणा करण्यावर भर असल्याचं ते म्हणाले